काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही काल अहमदाबादमध्ये पंतप्रधानांवर खोटे आरोप केल्यानं त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याचं प्रसाद यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं पश्चिम बंगालला अतीसंवेदनशील घोषित करण्याची मागणीही पक्षानं या भेटीदरम्यान केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून मतदार ओळखपत्राला आपल्या जीवनात मानाचं स्थान मिळवून द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

ज्या तरुण मतदारांनी आपली नावं अजून नोंदवली नाही तेही नावं नोंदवून लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदान करतील अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी राजकारण उद्योग क्रीडा चित्रपट प्रसारमाध्यमं या क्षेत्रातल्या सर्वांनी पुढाकार घ्यावा असं प्रधानमंत्री म्हणाले भारतीय निवडणुकांच्या इतिहासात ही निवडणूक मतनोंदणीचा विक्रम नोंदवेल अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली पाकिस्तान स्थित जैश ए महम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठी आवश्यक सर्व निकष लागू होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे याला विरोध म्हणजे आशियाई प्रदेशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाच चीननं विरोध केल्यासारखं ठरेल असं प्रतिपादन अमेरिकेचे उपप्रवक्ते रॉबर्ट पलाडिनो यांनी म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्रित येऊन प्रयत्न करत आहेत संयुक्त राष्ट्रांतही ही भूमिका कायम असल्याचं ते म्हणाले पलाडिनो वॉशिंग्टन ॐ वार्ताहरांशी बोलत होते जैश ए महम्मदनं गेल्या महिन्यातल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर फ्रान्स अमेरिका आणि शिलंडनं मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं ठेवला त्यावर आक्षेप नोंदवण्याची कार्यालयीन दहा दिवसाची मुदत आज संपत आहे याप्रकरणी चीनकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे भारताच्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीननं यापूर्वीच सातत्यानं विरोध केला आज दिवसअखेर पर्यंत चीननं आक्षेप नोंदवला नाही तर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जाईल मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर कॉंग्रेसने उमेदवार जवळजवळ निश्चित केल्याचे समजते त्यामध्ये दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून प्रिया दत्त यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते फक्त त्यांची उमेदवारी जाहिर होण्याची औपचारिकता बाकी असल्याचे कॉप्रेसच्या सुत्रांनी सांगितले उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास प्रिया दत्त या नाराज होत्या मात्र पक्ष श्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केल्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड यांच्यासह डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या नावाचीही कॉप्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा होती मात्र मुणगेकर यांचे नाव मागे पडले असल्याचे समजते दक्षिण मुंबईत देवरा यांच्याशिवाय दुसरा पर्याय कॉंग्रेसपुढे नसल्याचे बोलले जात आहे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघाची जागा काँप्रेस पक्ष लढवणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार अब्दूलसत्तार यांनी दिली आहे औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील तिढा संपूष्टात आला असल्याचं त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं

पूर्णा तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी

सद्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबाग वाचविण्याचा मोठा प्रश्न शेतकरी बांधवापुढे असून त्यासंबधी विद्यापीठाकडे उपलब्ध तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतक यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विषय तज्ञांनी करावा असा सल्ला कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी दिलाय मराठवाड्यातल्या आठही जिल्हयातली कृषि विज्ञान केंद्र कृषि विस्ताराचं कार्य चांगल्या पध्दतीनं करित आहेत असंही ते म्हणाले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि विज्ञान केंद्राच्या वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते काल बोलत होते स्पेनच्या एका पाच सदस्यीय तज्ञ समितीनं आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला सदिच्छा भेट देऊन तिथले अभ्यासक्रम विविध उपक्रम तसंघ संशोधनाची माहिती जाणून घेतली विद्यापीठानं नव्यानेच सुरू केलेल्या अँक्युप्रेशर थेरपेटीक न्युट्रीशन कोर्स हँडलूम यूनिटचं या सदस्यांनी विशेष कौतुक केलं यावेळी कुलगुरू डॉ फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि भारतातील विद्यापीठं आणि शिक्षण पद्धतीविषयी विस्तृत माहिती स्पेनच्या सदस्यांना दिली फ्रांसच्या मुंबईतल्या नवनियुक्त वाणिज्यदूत श्रीमती सोनिया बार्व्राय यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन अ सदिच्छा भेट घेतली दहशतवादविरोधी लढ्यामध्ये फ्रांस भारताच्या बाजूने भक्कमपणे उभा असल्याचे सांगून सागरी सुरक्षा अणुऊर्जा निर्मितीसह अनेक क्षेत्रात फ्रांस भारताला सहकार्य करीत असल्याचं सोनिया बार्ब्राय यांनी यावेळी संगितलं

नागपुर तसंघ पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये देखील फ्रेंच कंपनी आर्थिक सहकार्य करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांमध्ये या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका मानोरा तालुक्यातील उमरी या मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळ भविष्यात जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं वाशिम जिल्ह्यातील चारा सुरक्षित राहण्या करिता जिल्ह्याबाहेर चारा घेवून जायला आणि बाहेरच्या जिल्ह्यातील गुरांना चराईसाठी प्रवेश तसंच इतर लगतच्या जिल्ह्यांमधून चराईकरिता गुरेढोरे वाशिम जिल्ह्यात आणण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे

परकीय निधीची दमदार आवक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि बँकविषयक समभागांची सातत्यपूर्ण खरेदी यांचा एकत्रित परिणाम शेअर बाजारावर दिसून आला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरु आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजली घेतली ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियानं दमदार सुरुवात केली

भारताकडून भुवनेक्षर कुमारनं तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

दोन्ही संघांनी दोन दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली असल्यानं हा सामना निर्णायक ठरणार आहे यंदाच्या लंडन बुक फेअर मधील भारतीय दालनाचे आज माहिती आणि प्रसारण खात्याचे सहसचीव विक्रम सहाय आणि प्रकाशन विभागाच्या महासंचालक साधना राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले हे जागतिक दृष्टया महत्वपूर्ण पुस्तक प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे